मुंबई आणि उपनगरात दिवसभर संततधार रेल्वे रस्ते वाहतुकीवर परिणाम

या निर्णयामुळं साखर उत्पादक राज्यांना ऊसाच्या खरेदी बाबतची थकबाकी कमी करण्यास मदत होईल आणि साखरेच्या किंमती स्थिरावतील असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं या समितीच्या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते

यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान भावाची हमी मिळेल असंही जावडेकर म्हणाले

या किमंती समान रुपात संपूर्ण देशभरात लागू होतात वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधातल्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकार केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आणि पाच राज्यांना नोटीस बजावली आहे यामधे महाराष्ट्रसह मध्य प्रदेश तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि पंजाब या राज्यांचा समोवश आहे बेकायदा वाळू उत्खननाच्या प्रकरणांमधे चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून त्याबाबत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं नोटिसीद्वारे दिले आहेत राज्य जल परिषदेची सातवी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत एकात्मिक राज्य जल आराखडा द्रुस्तीस मान्यता देण्यात आली

यामुळे प्रत्यक्ष सिंचनात वाढ होणार आहे कृष्णा भिमा स्तरीकरण प्रकल्पाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आवश्यकता भासल्यास पाणी उपलब्धतेच्या परवानगीसाठी लवादाकडे संदर्भ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं गेल्या पाच वर्षात दुप्पट आयकर वसुली झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितल आहे नवी दिल्लीत आयकर दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या करदात्यांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे तसंच आयकराच्या सर्व विभागांमधे चांगल्या समन्वयाची गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या कार्यक्रमाला आयकर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुंबईतल्या मनोरा आमदार निवासाच्या पूनर्बाधणीचं भूमीपूजन आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि त्रिर मान्यवर उपस्थित होते यानंतर विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नव्या प्रस्तावित आमदार निवासातल्या सोयी सुविधांची माहिती दिली

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नवी वस्तू सुंदर होण्याबरोबर दीर्घकाळ टिकेल अशी उभारावी असं मत व्यक्त केलं दिल्लीच्या एनबीसीसी अर्थात राष्ट्रीय सारत निर्माण महामंडळाच्यावतीनं सारतीची पुनर्बांधणी होणार असून विख्यात वास्तू रचनाकार शशी प्रभू यांनी सिरतीचा आराखडा तयार केला आहे

आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे

राज्य सरकारच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा हिशेब जनतेसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेला येत्या एक ऑगस्टपासून सुरुवात होईल अशी माहिती महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली

दोन टप्प्यातल्या या यात्रेदरम्यान राज्य सरकारच्या कामगिरीचं दर्शन घडवणारा एलईडी रथही यात्रेत असेल तसंच यात्रेचं थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी आणि अन्य माध्यमांवर होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

अनिल बोंडे यांनी सांगितलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते धुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य परिवहन अधिकारी परवेझ तडवीला आज लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकानं साडेचार लाखाची लाच मागितल्या प्रकरणी अटक केली तडवी यांना अटक करुन देवपूर पोलिस ठाण्यात नेण्यात आले विशेष म्हणजे तडवीवर यापूर्वी देखील ध्रळे एसीबीने एका लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे एसीबीने दिलेल्या माहिती नुसार धुळे परिवहन अधिकारी परवेझ तडवी याने धुळे कार्यालयात कार्यरत एका अधिकाऱ्याला आरटीओ चेकपोस्टवर नियुक्ती देण्यासाठी साडेचार लाखाची लाच मागितली होती गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रीय झालेल्या मुसळधार पावसाने आज मुंबईला झोडपून काढले

रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या मध्य तसेच हार्वर मार्गावरील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ कोलमडली तिन्ही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या लांब पल्ल्याच्या गाड्याही काही रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या जागोजागी तळी साचल्याने मुंबईकरांना पाण्यातून मार्ग काढावा लागला कुर्ला दादर हिंदमाता सायन किंग्जसर्कल लोअर परळ भायखळा वांद्रे दहिसर कांदिवली आदी परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूकीचा बोजवारा उडाला सायन अँटॉप हील गांधी मार्केट हिंदमाता ना म जोशी मार्ग वांद्रे मिलन सबवे फितवाला रोडआर

किडवाई मार्ग या ठिकाणची बेस्टची वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने वाहतुक पूर्ववत झाली

विशेष म्हणजे देशातील अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर जयवंत सुतार महापालिका आयुक्त श्री अण्णासाहेब मिसाळ यांनी हा पुरस्कार स्विकारला

अधिक माहितीसाठी बीड खेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी शालेय महाविद्यालयीन संघांनी संपर्क साधावा असं क्रीडा अधिकरी अजय पवार यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे कोकणात ब याच ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातल्या काही ठिकाणी आणि मराठवाङ्यातल्या तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे